कोरोनाच्या साथीचा मुकाबला करण्यासाठी सैन्य दलांमधल्या माजी कर्मचाऱ्यांची कशाप्रकारे मदत घेता येऊ शकेल याविषयी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून तशी योजना करावी अशी सूचना राजनाथसिंह यांनी यावेळी राज्यपालांना केली सेना दलांमधून निवृत्त झालेले निमवैद्यकीय कर्मचारी परिचारिका आणि डॉक्टरांची याकामी मदत घेता येईल त्यासाठी राज्य सरकारांना विश्वासात घ्यावं असं ते म्हणाले

अनेक राज्यांतल्या उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत दिलासादायक घट झाली आहे मात्र सर्वाधिक उपचाराधीन रुग्ण अजूनही महाराष्ट्रातच आहेत

आता पर्यंत महाराष्ट्रानं दीड कोटी नागरिकांचं लसीकरण पूर्ण केलं आहे याबद्दल राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य यंत्रणेचं अभिनंदन केलं आहे

यासाठी साडेसात हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे तो करायची राज्याची तयारी आहे त्या दृष्टीनं सिरम आणि भारत बायोटेक या दोन्ही लस उत्पादक कंपन्यांना पत्र पाठवलं आहे मात्र त्याला अद्याप उत्तर मिळालेलं नसल्याचं टोपे यांनी सांगितलं ही लस सरसकट मोफत द्यायची का याबाबतचा अंतिम निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल असं ते म्हणाले फडणवीस कोरोनाचे भय वाढणार नाही याची काळजी घेतानाच आभासी चित्र निर्माण करण्याचा गाफिलपणा या काळात परवडणार नाही असं महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून सांगितलं आहे

या काळात आरोग्य सेवा आणि रूग्ण व्यवस्थापन महत्त्वाचं आहे असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे रेल्वे ऑक्सिजन पुरवठा देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळल्यानंतर ती नियंत्रणात आणण्यासाठीच्या प्रयत्नांना रेल्वे खात्यामार्फत विविध मार्गांनी मदत करण्यात येत आहे देशात जिथे जास्त गरज आहे अशा ठिकाणी ऑक्सिजन एक्सप्रेस च्या फेऱ्या करून वैद्यकीय ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येत आहे एवढंच नाही तर कोविडच्या रुग्णांवर उपचारांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा असलेले रेल्वे डबेही नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज आहेत

देशाच्या विविध भागांमध्ये ऑक्सिजन पोहोचता करण्यासाठी रेल्वे गाड्यांच्या खेपा अजूनही सुरूच असल्याचं रेल्वे खात्यानं म्हटलं आहे

केवळ प्राणवायू पोहोचवण्याचीच नव्हे तर रूग्णांची काळजी घेण्यासाठी रेल्वेनं राज्यांच्या मदतीकरिता कोविड कोचेसही सोय केली आहे

रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या महाराष्ट्र उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि दिल्ली या राज्यांमध्ये हे कोविड कोचेस तैनात करण्यात आले असल्याची माहिती रेल्वे खात्यानं दिली आहे

या कठीण काळात उच्च न्यायालयांना पूरक अशी भूमिका बजावण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा प्रयत्न असून आता सर्वोच्च न्यायालय केवळ बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही असं न्यायमूर्ती डी वाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं म्हटलं आहे

त्या याचिकेवरच्या सुनावणी वेळी मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठानं काही निरीक्षणं नोंदवली एका खासदारानं दिल्लीतून रेमडिसिव्हरच्या दहा हजार कुप्या खरेदी करून त्यांचं वाटप केल्याच्या कथित प्रकरणाचीही न्यायालयानं दखल घेतली आहे

व्यंकय्या नायडू यांनी आज शाश्र्वत विकासाचं महत्त्व अधोरेखित करत उद्योग क्षेत्रात अग्रेसर असलेल्यांनी तात्पुरत्या काळासाठीच्या फायद्याच्या पलिकडचा दीर्घकालीन शाश्वततेचा विचार करण्याची जगाला गरज असल्याचं सांगितले नायडू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीमध्ये भारतातील व्यवसाय शिक्षण संस्थांच्या नेतृत्व परिषदेचं द्रदृष्य प्रणालीद्वारे उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते पर्यावरणाचं नुकसान सोसून आपण विकासाची कास धरता कामा नये असंही ते म्हणाले जागतिक तापमानवाढीमुळे नैसर्गिक आपत्तींची संख्या वाढू लागली असल्याकडे लक्ष वेधत याचा व्यवसांयांवरही परिणाम होत असल्याचं उपराष्ट्रपतींनी स्पष्ट केलं रिझर्व बँक भारतीय रिजर्व बँकेनं सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना वैधानिक लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्याची सूचना केली आहे यासाठी रिझर्व बँकेनं सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत

ग्रामीण बँकांव्यतिरिक्त अन्य व्यावसायिक बँका गृह कर्ज देणाऱ्या कंपन्या सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांना या मार्गदर्शक सूचना लागू असतील चालू आर्थिक वर्षापासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे

तसंच सर्व खासगी बँकांना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करण्याचे आदेशही रिझर्व बँकेने दिले आहेत यासंदर्भातल्या मार्गदर्शक सूचना बँकेने काल प्रसिद्ध केल्या त्यानुसार सर्व खासगी बँका आणि लघ् वित्त बँकाना संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी स्वतंत्र संचालकांची नियुक्ती करावी लागणार आहे बंगाल निवडणक पश्रि्चम बंगाल विधानसभेसाठीच्या आठव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणूकीसाठीचा प्रचार काल संध्याकाळी संपला

विजयी मिरवणुका बंदी पाच राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणी दिवशी किंवा त्यानंतर विजयी उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यास निवडणूक आयोगानं बंदी घातली आहे

अनेक संत महंत आणि त्यांच्या अनुयायांना कोरोना संसर्ग झाल्याच्या पार्श्वभूमीवर कुंभमेळ्यातील या शेवटच्या शाही स्नानाची प्रथा प्रतिकात्मक रीत्या झाली कोरोनाबाधीतांच्या संख्येत झालेली मोठी वाढ लक्षात घेउन हर की पौडी इथं खबरदारीच्या सर्व उपाययोजना अमलात आणल्या गेल्या सौर मोहीम आदित्य भारताच्या महत्त्वाकांक्षी सौर मोहिमेची शास्त्रशुद्ध माहिती एकाच मंचावर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीनं एका समूह सेवा केंद्राची निर्मिती करण्यात आली आहे आदित्य एल वन सपोर्ट सेल असं या केंद्राचं नाव आहे भारतीय अवकाश संशोधन संस्था आणि आर्यभट्ट संशोधन संस्थेचा हा संयुक्त उपक्रम आहे भारताच्या सौर मोहिमेशी निगडीत शास्त्रीय माहिती घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाला या केंद्राद्वारे शास्त्रीय माहिती मिळू शकेल आदित्य एल वन मोहिमेबाबतची माहिती केवळ देशातल्याच नव्हे तर परदेशातल्या अंतराळ प्रेमींना उपलब्ध व्हावी असा या केंद्राचा हेतू आहे संजय श्रीवास्तव निधन भारतीय माहिती सेवेतील वरिष्ठ अधिकारी संजय कुमार श्रीवास्तव यांचं आज नवी दिल्लीत कोरोना संसर्गामुळे निधन झालं

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या विविध विभागांमध्ये त्यांनी वरिष्ठ पदावर काम केलं होतं उपराष्ट्रपतींच्या कार्यालयातील जनसंपर्क विभागाची जबाबदारीही त्यांनी सांभाळली होती आय पी एल आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आजचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सुरू आहे दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे

नमस्कार